राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा भूभाग राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आपली भूमिका त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केली शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता त्याचसोबत भाजपची पालखी कायम वाहणार नाही असाही शब्द दिला असल्यामुळे गेले पंचवीस वर्ष वाहत असलेलं ओझं उतरवून ठेवलं असं ठाकरे यांनी सांगितलं

या गदारोळातच अध्यक्ष नाना पटोले यांनी अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर मतदान घेऊन प्रस्ताव संमत झाल्याच जाहीर केलं

एका वॉर्डातून एकच सदस्य निवडून येईल अशी तरतूद या विधेयकात आहे पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती ती आता रद्द झाली आहे

राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणावर परिणाम होईल अशी चिंता सदस्य विनायक मेटे यांनी व्यक्त केली यासंदर्भात सरकारनं निवेदन करावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलले नसल्याचं सभागृह नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं संविधानातल्या तरतुदींचं पालन करून तीन पक्षांचं एकत्र सरकार समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करेल आणि महाराष्ट्राला सुखी करण्याचा प्राणपणाने प्रयत्न करेल असं सांगत त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले देसाई यांच्या उत्तरानं समाधान नं झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला

उत्तरप्रदेशाच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात अनेक विद्यार्थी आणि युवक संघटनांनी मोर्चा काढला हजारो निदर्शक यावेळी जमले होते का कायदा नष्ट करण्याची मागणी करणारे अनेक फलक यावेळी झळकावण्यात आले काँग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस तसंच डाव्या पक्षांनी आझाद मैदानावर निदर्शनं केली नागपूर इथं मुस्लिम परिषद आणि जमाते हिंद संघटनेनं विधान भवनावर मोर्चा नेला नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीसह राज्यात मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी आंदोलकांनी केली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी झाले होते उस्मानाबाद इथं प्रोगामी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या

बाबासाहेब आंबेडकर प्तळा ते जिल्हाधिकारी कार्यालयवर विराट विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला होता पुणे सांगली अमरावती नाशिक सोलापूर सातारा अहमदनगरसह विविध जिल्ह्यातही काल आंदोलन करण्यात आलं दरम्यान औरंगाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या कायद्याच्या समर्थनार्थ काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला होता मात्र एमआयएम विद्यार्थी संघटना आणि आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी या मोर्चाला विरोध करत निदर्शनं केली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हा मोर्चा विनापरवानगी काढल्याचं पोलिसांनी सांगितलं

त्यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली

महापौरांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात करवसुलीच्या उपाययोजना करण्याचे सर्व अधिकार आयुक्त आस्तिकक्मार पांडेय यांना बहाल करण्यात आले

भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांचा राजीनामा महापौर घोडेले यांनी स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी निवडणुकीसाठी ही तारीख निश्चित केली

सांगली इथून येणारा बनावट खवा येरमाळा इथल्या खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर पाठवला जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर छापा टाकून हा खवा जप्त करण्यात आला

एमजीएम विद्यापीठाचे क्लपती अंक्शराव कदम यांचा शरद पवार यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी गौरव यावेळी करण्यात येणार आहे

भानुदास चव्हाण सभागृहात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्यात प्रसिद्ध सिने कलावंत चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन यांची प्रकट मुलाखत होणार आहे

यंदा लातूर जिल्ह्यातल्या रेणा साखर कारखान्याला उत्तर पूर्व विभागातून तांत्रिक कार्य क्षमतेचा प्रथम प्रस्कार जाहीर झाला आहे कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा प्रस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे

काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या देऊळझरी गावातल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला शासनानं उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून गावात आरोग्य वीज पाणीप्रवठा तसंच शैक्षणिक सुविधा आदी कामे करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

उमरगा तालुक्यात जकेक्र गावाजवळ काल दपारी ही दुर्घटना घडली उमरगा मार्गे बसवकल्याणकडे जाणारी जीप आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रॅक्टरची आप आपसात जोरदार धडक होऊन हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यातही दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला औेंढा नागनाथ तालुक्यात जिंतूर टी पाईंट नजीक परिवहन महामंडळाची बस आणि मोटारसायकमध्ये झालेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला तर गंभीर जखमी दुसऱ्या तरुणाचा उपचारासाठी नांदेड इथं नेताना मृत्यू झाला